आत्तापर्यंत दिल्ली आणि कर्नाटकात प्रत्येकी एक अशा दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे

ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ आणि वैद्यकीय ज्ञानाचा सोप्या भाषेत प्रसार करणारे लेखक डॉ हणमंत विद्याधर उर्फ ह

सरदेसाई यांचं काल पुणे क्वि वृद्धापकाळातं निधन झालं

त्यांचं घरोघरी ज्ञानेश्वर जन्मति हे पुस्तक विशेष गाजलं होत

त्याआधी नागपूरच्या दीक्षाभूमी शिं दुपारी तीन वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल फुलझेले यांचं काल सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं